आर सी

सी

हरियाणातल्या जिंद आणि राजस्थानात रामगढ विधानसभा मतदारसंघात आज पोधनिवडणुकीसाठी मतदान सुरू

सी सी प्रजासत्ताक दिन शिबीराच्या समारोप संचलनाला उपस्थित राहणार आहेत छात्र सैनेच्या लष्कर नौदल आणि हवाई दल विभागाचे कैडे ऊ प्रधानमंत्र्यांना मानवंदना देतील आणि त्यानंतर मार्चपास होईल विविध श्रेणीतील सर्वोत्तम कैडे सेना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील

प्रधानमंत्री रैली नावानं ही रैली ओळखली जाते दरवर्षी एक महिना आयोजित या शिबीराचा समारोप संचलनाने होतो

रशिया नायजेरिया इराण नेपाळ दोहा कुवैत सौदी अरेबिया आणि सिंगापूर मधले विद्यार्थी त्यात असतील परीक्षा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी प्रधानमंत्री मार्गदर्शन करणार आहेत दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरुन उद्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार असून विविध संकेत स्थळांवरही तो उपलब्ध असेल महाराष्ट्रात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावा असं राज्यशासनानं सांगितलं आहे

आर सी

सी घो ळ्यातल्या हवाला प्रकरणाशी संबंधित ख क्यात दिल्ली इथल्या न्यायालयानं माजी रेल्वेमंत्री लालु प्रसाद यादव तसंच त्यांची पत्नी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या रबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांना जामीन मंजूर केला आहे

आर सी

ची दोन हॉ लिं चालवण्यासाठीचं कंत्रा एका खाजगी व्यावसायिक संस्थेला देण्यासाठी या तिघांनी हवालामार्फत पैसे घेतले असा आरोप आहे

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या गुरुवारी सुरु होत असून त्यापूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिका यांची बैठक बोलावली आहे केंद्रीय मंत्री अरुण जेझी सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे बँकांची बुडीत कर्ज आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा या विषयांवर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज राजस्थानमधल्या चार राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची पायाभरणी करणार आहेत

वस्त्रोद्योग मंत्रालयानं उद्या मुंबईत मानवनिर्मित वस्त्रोद्योगावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे

या परिषदेत मानवनिर्मित वस्त्रासाठी समरुप प्रणालीचं नामकरण एच एस एन कोड सरकार तर्फे जारी केले जातील वस्त्राद्योगासाठी मानवनिर्मित वस्त्रोद्योग क्षेत्र महत्वपूर्ण असून देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या सर्वांत वेगाने वाढणा या क्षेत्रापैकी एक आहे आगामी काळात हे क्षेत्र दोन अंकी वाढ नोंदवेल अशी आशा आहे आयएनएक्स मिडीया आणि एअरसेल मक्रिंसस प्रकरणी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी

सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि न्यायमुर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना हे निर्देश दिले पुढले काही महिने युरोपला जायची परवानगी द्यावी या मागणीसाठी कार्ती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर या पीठासमोर सुनावणी सुरू होती हरियाणातल्या जिंद विधानसभा मतदारसंघात आज पो निवडणुकीसाठी मतदान होत आहे

राजस्थान विधानसभेच्या रामगढ मतदारसंघासाठीही आज शांततेत मतदान सुरु आहे

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान रामगढ मतदार संघातले बहुजन समाज पार्श्वे उमेदवार लक्ष्मण सिंग यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती आसाम विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून गुवाहाीी इथं सुरु झालं नागरीकांची राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका आणि इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी सुरुवातीलाच प्रचंड गदारोळ केला राज्यपाल जगदीश मुखी यांचे अभिभाषण सुरु असतानाच विरोधी सदस्यांनी निषेधाचे फलक फडकावले आणि सरकारविरोधी घोषणा दिल्या बोगीबिल पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्याचा राज्यपालांनी भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला व्याघ्रसंवर्धनासाठीच्या निधीत रालोआ सरकारनं दुप्प वाढ केल्याचं वनं आणि पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी म्हालं आहे

व्याघ्रसंवर्धनाबाबात नवी दिल्लीत झालेल्या तिस या आढावा परिषदेत ते बोलत होते आशियाई क्षेत्रातल्या जंगलांमधील व्याप्रसंवर्धनाबाबतच्या सें

अअंबर्ग जाहिरनाम्याच्या अंमलबजावणीच्या प्रगतीच्या आढाव्यासाठी ही बैठक घेतली जाते जम्मू आणि काश्मीरमधून वाहणाऱ्या चिनाब नदीच्या खोऱ्याची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानचं शिष्टमंडळ आज जम्मू काश्मीरमध्ये येत आहे पाकिस्तानचे सिंधु करार आयुक्त साईद मोहम्मद मेहर अली शाह आणि त्यांच्या दोन सल्लागारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या सिंधु पाणी करारातल्या तरतुदींनुसार पाकिस्तान आणि भारताचं शिष्टमंडळ चिनाब नदी खोऱ्याची पाहणी करेल भारताचे सिंधु करार आयुक्त प्रदीप कुमार सक्सेना भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलयमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

म्युरिका इथं काल झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात भारतीय महिला संघानं स्पेन विरुद्धचा सामना बरोबरीत राखला

भारताचा तिसरा सामना उद्या होणार आहे थोर स्वातंत्र्यसैनिक पंजाब केसरी लाल लजपतराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना अभिवादन केलं आहे वसाहतवादाला विरोध करुन लालाजींनी सामाजिक सुधारणा आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं असं राष्ट्रपतींनी आपल्या बी संदेशात म्हालिं आहे

त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं

सरन्यायाधीश न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर यासंदर्भात एका याचिकेवर सुनावणी सुरु आहे